या पार्बभूमीवर चोख व्यवस्था केली असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे उद्या सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु होईल दुपारपर्यंत कल स्पष्ट होतील तर संध्याकाळपर्यंत निकाल घोषित होतील अशी अपेक्षा आहे मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा इलेक्ट्रॉनिक टपाल मतपत्रिकांची आणि टपालाद्वारे केलेल्या मतांची मोजणी होईल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक विधानसभा क्षेत्रातल्या पाच मतदान केंद्रांवरच्या ईव्हीएममधल्या मतांसोबतच व्हीव्हीपॅट यंत्रांच्या पावत्या मोजल्या जाणार आहेत सतराव्या लोकसभेसाठी आणि चार विधानसभांच्या मतमोजणीच्या वार्तांकन आणि त्यावर आधारित कार्यक्रमासाठी आकाशवाणीच्या वृत्त विभागानं जय्यत तयारी केली आहे याद्वारे विश्वसनीय आणि ताजे निकाल दिले जातील

आकाशवाणीच्या एफ एम गोल्ड आणि इतर वाहिन्यांवर तसंच यु ट्यूबवरही हा कार्यक्रम ऐकता येईल राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही भारतातल्या जनतेच्या आशा आकांक्षांचं प्रतिनिधित्व करते असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते काल रात्री नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत बोलत होते राष्ट्रीय लोकशाही आघाडी हा प्रादेशिक आकांक्षा पूर्ण करणारा मजबूत खांब आहे असंही मोदी म्हणाले मतं मिळवून सत्ता आणणं हे उद्दिष्ट नसून नव्या भारताच्या निर्मितीचं रालोआचं उद्दिष्ट आहे असं ते म्हणाले गरिबांची सेवा करून गरिबी दूर करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी असल्याचंही प्रधानमंत्री म्हणाले भाजपाचे जेठ नेते राजनाथ सिंग यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर रालोआची भूमिका ठाम आहे आणि या मुद्द्यावर यशस्वी झाल्याचं ते म्हणाले

रालोआचे तीन सहयोगी पक्ष या बैठकीत सहभागी झाले नाहीत मात्र त्यांनी समर्थन दिल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कार्यासंदर्भात गौरव करणारा प्रस्ताव मंजूर करण्यात आला नवी दिल्लीत प्रीती भोजनादरम्यान झालेल्या या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरची रणनीती ठरवण्यात आली बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे लोकजनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान अण्णाद्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री डी पलानीस्वामी या बैठकीला उपस्थित होते केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीनं कच्च्या तेलाच्या आयातीवरचं भारताचं अवलंबित्व कमी करण्यासंदर्भात आवश्यक शिफारसी केल्या आहेत या समितीनं काल नवी दिल्लीत पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना आपला अहवाल सोपवला कच्च्या तेलाच्या आयातीवर अवलंबून नं राहता लघु मध्यम आणि दीर्घ काळासाठी धोरण आखण्याची शिफारस या समितीनं केली आहे यासंबंधी धोरण तयार करताना पेट्रोलियम मंत्रालय समितीनं दिलेल्या शिफारसी आणि सूचनांचा विचार करेल प्रसिद्ध शास्वज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर आणि अर्थतज्ञ सिद्धार्थ प्रधान यांचा या समितीत समावेश होता जम्मू कश्मीरमध्ये श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्गावर नागरी वाहतुकीवर असलेले निर्बंध येत्या सोमवारपासून उठवण्यात येणार आहेत पुलवामा दहशतवादी हल्यानंतर सुरक्षेचा आढावा घेण्याच्या दृष्टीनं या महामार्गावर नागरी वाहतुकीसाठी निबंध घालण्यात आले होते

जम्मू कश्मीरमधे कुलगाम जिल्ह्यातल्या गोपालपोरा परिसरात आज पहाटे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि जम्मू कश्मीर पोलिसांच्या संयुक पथकानं शोध मोहीम हाती घेतल्यानंतर ही चकमक उडाली शेवटचं वृत्त हाती येईपर्यंत चकमक सुरु होती असं सुरक्षा दलानं म्हटलं आहे गुवाहाटी इथं अलिकडेच बॉम्बस्फोट घडवून आणल्याबद्दल आसाम पोलिसांनी उल्फा दहशतवादी बिजय आसोम याला अटक केली आहे तीनसुकीका जिल्ह्यातून असोमला अटक करण्यात आल्याचं पोलीस महासंचालक कुला सैकिला यांनी म्हटलं आहे

या उपग्रहानं पाठवलेली माहिती कृषी वन आणि आपत्तीव्यवस्थापन क्षेत्रासाठी उपयुक्त ठरणार आहे हा उपग्रह हवामानावर लक्ष ठेवू शकेल तसंच तो ढगांमधेही घुसू शकतो

व्यवस्थापन क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना ग्रामीण अर्थव्यवस्थेत मुबलक संधी उपलब्ध व्हायला हवी असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकप्या नायडू यांनी केलं आहे ते काल चेन्नईत एका व्यवस्थापन संस्थेच्या पदवीदान समारंभात बोलत होते बदलत्या विकास प्रणाली आणि तंत्रज्ञानान्सार व्यवस्थापनाच्या पदवीधर विद्यार्थ्यांनी स्वतःला सुसज्ज करावं असंही ते म्हणाले

काल हा अहवाल प्रसिद्ध झाला ओमानच्या लेखिका जोकाहा अलहार्थी यांना सेलेशिअल बॉडीज पुस्तकासाठी प्रतिष्ठेचा मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे या पुस्तकात वाळवंटी प्रदेशातल्या तीन बहिणींची कथा आहे ज्या आपला भूतकाळ आणि आधुनिक जगाच्या जटिलतेचा सामना करत आहेत

निवड समितीच्या अध्यक्ष बेटनी झूजेस म्हणाल्या कि ही कथा मनाला आणि मेंदूलाही तितकीच प्रभावित करते पुरस्कार निवडीच्या अंतिम टप्प्यात युरोप आणि दक्षिण अमेरिकेचे पाच लेखक होते इंग्रजी भाषेतल्या कादंब या किंवा इंग्रजीत अनुवादित झालेल्या पुस्तकांना मॅन बुकर पुरस्कारानं गौरवलं जातं

काल रात्री झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात मेरी कोमनं नेपाळच्या माला रायवर सहज विजय मिळवला

पुरुषांचे उपांत्य फेरीतले सामने आज होणार आहेत